पंतप्रधान देशाप्रढील सर्व आव्हानांचा सामना करत भारत जगामध्ये आपलं वेगळ स्थान निर्माण करेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केला देशभरातील माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील तज्ञांसोबत त्यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते आयटी कंपन्या राबवत असलेल्या सामाजिक कार्य उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी में नही हम या ऍप आणि पोर्टलचं अनावरणही पंतप्रधानांच्या हस्ते झालं

पुण्यातला कार्यक्रम पर्सिस्टंट सिस्टीम या आयटी कंपनीत आयोजित करण्यात आला होता यात अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आनंद देशपांडे आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला

गडकरी ठाणे जिल्ह्यातील समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्यांचं पाणी पाटबंधारे प्रकल्पात अडवण्याचा विचार आहे अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काल नाशिक इथं दिली एका पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते हा प्रकल्प झाल्यास दमणगंगेतील पाणी उचलून गोदावरी खोऱ्यात आणता येईल त्यातून नाशिक आणि नगरची सर्व धरणे तसंच जायकवाडी धरणही भरेल येत्या दोन आठवड्यात त्यावर अंतिम निर्णय होईल असं गडकरी यांनी सांगितलं जायकवाडी मराठवाङ्यातील जायकवाडी धरणात नाशिक जिल्ह्यातील तीन धरणांमधून उद्यापासून पाणी सोडण्यास प्रारंभ होणार आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी दिली

पाण्याची चोरी होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनानं पोलीस यंत्रणेची मदत घेतली आहे मख्यमंत्री पाणी टंचाई पाणी टंचाई परिस्थितीशी सामना करण्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या योजना प्राधान्याने पूर्ण कराव्यात जलाशय भरून घ्यावेत चाऱ्याचे नियोजन करावे असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले सांगली जिल्ह्यातील पर्जन्यमान पीकपाणी आणि राज्य शासनाच्या प्राधान्य क्रमाच्या योजनांचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल घेतला त्यावेळी ते बोलत होते मख्यमंत्री ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाजवी भाव साखर कारखानदारांकडून मिळवून दिला जाईल यामध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल कोल्हापुरात दिली पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं आयोजित कष्टकरी शेतकरी परिषदेत ते बोलत होते

महाउर्जा सौरऊर्जेचा वापर करुन शासकीय कार्यालयांचा कायापालट करण्यात येईल असं नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल पुण्यात सांगितलं महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणच्या मुख्यालय इमारतीची पायाभरणी बावनक्ळे यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी ते बोलत होते

सातपाटी इथं राहणाऱ्या लाभार्थी माता श्रद्दा वायगंणकर यांनी या अभियानाबाबत समाधान व्यक्त केल माझं नाव श्रद्धा प्रशांत वायगंणकर मी सातपाडी या गावात राहते

वाशिम तालुक्यातील पार्डी टकमोरचा रणजित देवळे हा शिक्षीत तरुण मुद्रा योजनेच्या माध्यमातून स्वावलंबी झाला आहे ऐक्या त्याची प्रतिक्रिया

विदर्भ कोकण बँकेचे मॅनेजर राऊत साहेब यांनी मला मुद्रा योजनेची माहिती सांगितली आणि त्यांनी सांगितलेल्या कागदपत्रांची मी पूर्तता केली त्यानतर त्यांनी मला पन्नास हजार रुपये लोन शिशू कर्ज मिळाले

तीन दिवस चालणा या या परिषदेत देश विदेशातील अन्न प्रक्रीया क्षेत्राशी संबंधित कंपन्या वैज्ञानिक भारत सरकारच्या अनेक संस्था आणि खाजगी संस्था यात सहभागी झाल्या आहेत

तत्पूर्वी त्यांनी बैठक घेऊन जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला रहाटकर आर्थिकदृष्ट्या सक्षम महिलेला समाजात सन्मान मिळतो त्यामुळे राज्य महिला आयोग महिलांचं आर्थिक सक्षमीकरण सन्मान आणि सुरक्षितता यावर विशेष भर देत असल्याचं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी काल पुण्यात सांगितलं आपली दिवाळी स्वदेशी दिवाळी या गृहोपयोगी स्वदेशी उत्पादनांच्या विक्री आणि प्रदर्शनाचं उद्घाटन करताना त्या बोलत होत्या जनसंघर्ष कॉप्रेसच्या जनसंघर्ष यात्रेला काल तुळजाप्रमध्ये भवानी मातेच्या दर्शनानं सुरुवात झाली मराठवाड्यात तात्काळ दृष्काळ जाहीर करुन उपाययोजना सुरु करण्याची मागणी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी यावेळी केली ही जनसंघर्ष यात्रा एक नोव्हेंबर पर्यंत मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात चालणार असून औरंगाबाद इथ तिचा समारोप होणार आहे

या अपघातानंतर पायाभरणीचा नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे

हा सामना बरोबरीत सुटला

तर पाह्ण्यांनी शेवटच्या चेंड्रपर्यंत झुंज देत या धावसंख्येची बरोबरी केली

हवामान काल राज्यातलं हवामान कोरडं होतं